सुरक्षा आरोग्य सद्ती उद्योग व्यापार रोजगार आणि शिक्षणासह विविध मुद्यांवर बोलताना त्यांनी विरोधकांवर अनक्त मुद्यांवर टीका कल्ली शक्मिालाच्या भावातल्या चढउताराचं विरोधी पक्ष राजकारण करत असल्याचं मोदी म्हणाल मुख्यमंत्री दर्यंत्रे फडनवीस यांचंही यावळी भाषण झालं नंदुरबारमध्तीआज मोदी यांची सभा झाली सरकारनं गल्खा पाच वर्षात राबवलख्खा विविध योजनांची माहिती त्यांनी या सभत्त दिली आरक्षणाला कृणीही धक्का लावू शकणार नाही अशी ग्वाही मोदी यांनी यावळी दिली परत सत्त्व्रे आल्यावर आपण आरक्षणात बदल करणार असल्याचा अपप्रचार विरोधी पक्ष करत आहस्त् असा आरोप त्यांनी कला आदिवासींना आपल्या भूमितून विस्थापित व्हावं लागणार नाही याची खबरदारी आपलं सरकार घट्ट्रम असं आश्वासन मोदी यांनी दिलं काँग्रस्ट राष्ट्रवादी काँग्रस्तिर त्यांनी जोरदार टीका कली

कुरुंगकुमाजिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघातली ही मतदान केंद्र आहती पुरस्ता सुरक्षस्तिठी निमलष्करी दलाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात कल्याचं आयोगानं सांगितलं माजी केंद्रीय मंत्री आणि राजद बंडखोर उमध्वार अल अश्रफ फातमी यांनी बिहारमधल्या मधुबनी मतदारसंघातली आपली उमद्वारी मागचित्तमी आह मतदार संघातल्या लोकांशी चर्चा कल्यावर हा निर्णय घरिक्याचं त्यांनी म्हटलंय

जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना आणि तिचा म्होरक्या मसूद अजहर याच्या दहशतवादी कारवाईचप्रियवभिरतानं चीनला दिल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचप्रिवर्त उंविश कुमार यांनी आज स्पष्ट कलि

गल्खा एप्रिलमधप्रिधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचक्रिध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातल्या अनौपचारिक बैठकीनंतर दोन्ही दश्रामधल्या संबंधात झालख्खा प्रगतीचा त्यांनी आढावा घरल्ला तसंच आगामी काळातल्या सहकार्याबद्दल चर्चा कल्ली विजय गोखल्यांनी चीनचपिरराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशीही चर्चा कल्ती

राफळि संदर्भातल्या न्यायालयाच्या निर्णयावरुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात कलिसीवक्तव्य राहूल गांधी यांनी मागडिक्ति आहा आज याबाबत राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करुन दिलगिरी व्यक्त कल्लीय न्यायालयानं यासंदर्भात त्यांना आज आपलं म्हणणं मांडण्याच आदधादिलहित निवडणूक प्रचाराच्या ओघात हक्किव्य कव्याचं राहूल गांधी यांनी म्हटलंय

सार्वजनिक जीवनात लोक सातत्यानं खोट बस्तित हक्रिखद असून काँग्रस्त पक्ष या खोटप्रिावरच अवलंबून आह अशी टीका त्यांनी कल्ली राफलि प्रकरणी काँग्रस्तअध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात माफी मागितल्यामुळकाँग्रस्त पक्ष आणि राहुल गांधी यांचा खोटारड्यप्रपा सिद्ध झाला आहा

उद्या राष्ट्रीय शोक पाळण्याचा निर्णयही बैठकीत घप्यात आला

संवद्धिशील परिसराची तपासणी सुरु आहकोलंबोसह श्रीलंक्तिल्या अनक्र भागात दुकानं आणि व्यवहार आज ठप्प होत शत्री आठ तप्रिहाट ज्ञार वाजर्खित संचारबंदी लागू करण्यात आली आह शष्ट्रीय तौहीद जमात या स्थानिक गटाचा या बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचं सरकारनं जाहीर क्लिय

पण आम्ही ही घटना टाळू शकलो नाही

जागतिक बाजारात तस्त्विच्या दरावरही या बातमीचा परिणाम दिसून आला